यामुळे बाधितांची संख्या तीन हजार नऊशे एकसृष्ट झाली आहे यापैकी दोन हजार एकशे छत्तीस रुग्ण बरे झाले असून एक हजार सहाशे एकोणीस रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहे तर दोनशे सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे यापैकी जामा मशीद परिसरात दहा हर्षनगर सात तर दिल्ली गेट सहा हर्सुल काराग्रह संजय नगर बायजीप्रा इथल्या चार रुग्णांचा समावेश आहे वसंत नगर जाधववाडी गरम पाणी बुढीलेन गारखेडा या ठिकाणी प्रत्येकी तीन तसंच सराफा रोड पुंडलिक नगर सिद्धेश्वर नगर जाधववाडी विनायक नगर देवळाई रोजा बाग या भागातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे कुतुबपुरा नागसेन नगर बंजारा कॉलनी व्हीआयपी रोड ज्युबली पार्क पडेगाव संभाजी कॉलनी एन सहा विद्या रेसिडेन्सी जुना बाजार नारायण नगर पद्मपुरा इटखेडा विष्णू नगर सादात नगर उल्का नगरी संत तुकोबा नगर एन दोन सिडको न्यू हनुमान नगर लक्ष्मी नगर गारखेडा जयभीम नगर टाऊन हॉल राज नगर नागेश्वरवाडी एकता नगर चेतना नगर जाधववाडी क्रांती नगर म्हसोबा नगर पोलिस कॉलनी एन नऊ हडको एन अकरा एन तेरा राज हाईट विशाल नगर हरिचरण नगर गारखेडा शिवाजी नगर बेगमप्रा नेहरू नगर मयूर पार्क या भागातही प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडला आहे

आमोद गडीकर यांनी दिली आहे भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण नौकेवरच्या बारा प्रशिक्षणार्थींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे प्ण्याजवळ लोणावळा इथं सुमारे आठशे एकर परिसरात असलेल्या या प्रशिक्षण केंद्रात सुमारे पाच हजार लोक राहतात यापैकी तीन हजार लोक नौदलाचे अधिकारी कर्मचारी तसंच प्रशिक्षणार्थी आहेत

आतापर्यंत दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी रुग्ण बरं झाले असून सध्या एक लाख त्याऐंशी हजार बावीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या चार लाख छपन्न हजार एकशे त्याऐंशी झाली असून चौदा हजार चारशे शहात्तर रुग्णांचा मृत्यू झाला आहे

खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पालकमंत्री दत्तात्रय भरणे सरपंच सख्रबाई गुजले आमदार सुभाष देशमुख आमदार राजेंद्र राऊत यांच्या सह अनेकांनी यावेळी सुनील काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली ग्रामस्थांनी शोकाकूल वातावरणात हतात्मा सैनिकाला अखेरचा निरोप दिला

साडे सहा वर्ष वय असलेल्या या वाधिणीचा याच उद्यानातल्या प्राणी संग्रहालयात जन्म झाला होता कोरोना संसर्ग चाचणीसाठी या वाघिणीच्या स्रावाचे नम्नेही घेतले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

हा पुरस्कार संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराला दिला जातो पाच लाख रुपये मानचिन्ह आणि मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे